नागप्र शहर सर्वांगस्दर करणार असं पालकमंत्री चंद्रेशेखर बावनक्ळे यांचं प्रतिपादन

मतदारांमध्ये जाग़तीसाठी पोस्टकार्डाचा प्रभावी वापर आणि लोकसभा निवडण्कींचं वर्णन करणारी हिमसागर एक्सप्रेस चंद्रप्रात दाखल

देशभरात विविध राजकीय पक्ष जोरदार प्रचार करीत असून प्रचारसभा पदयात्रा आणि आणि सोषल मिडियाच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करीत आहेत

त्यात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश अरूणाचलप्रदेश मेघालय मिझोरम नागालँड सिक्किम अंदमान तेलंगणा आणि उत्तराखंडसह निकोबार लक्षद्विप मधेही निवडणुक होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर रामटेक वर्धा अंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे

या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजप शिवसेना महायूतीचे गडचिरोली चिमूर मतदार संघातले उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली इथं जाहीर सभा घेणार आहेत माजी केंद्रीय गुहराज्यमंत्री मंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचाराकरिता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा आज चंद्रपूर येथे येत आहे

मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणित करून धेणे बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी आणि त्या आधीच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो

राज्यात पहिल्या टप्प्यात दि

जम्म् काश्मीरमधील प्लवामा जिल्ह्यातील त्राल आगात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सूरू आहे या आगात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी तपास मोहीम हाती घेतली आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे

राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आर्दीसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते न्यायमूर्ती श्री नंदराजोग हे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते

नागपूर हे शहर सर्वांगसंदर व्हावं शिक्षण आणि रोजगारासाठी इथल्या तरूणाईला बाहेर जावं लाग् नये उपचारासाठी इथल्या रूग्णांना बाहेर जावं लाग् नये अशी सगळी कामं येणा या काळात करायची आहेत अविष्यात ही आपण सर्व जण यासाठी खंबीरपणं नीतीनजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग उभं राहाल असं प्रतिपादन नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केलं त्यांच्या हस्ते आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्री नितीन गडकरी यांचा वचननामा प्रसिध्द करण्यात आला तेव्हा ते बोलत होते वर्धा मार्गावर आय्र्विजान संस्थेची इमारत तयार होत असून त्या ठिकाणी दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर सगळया सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

नागपूर शहरातील तरूणाईच्या हाताला काम मिळावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र आणि अत्याध्निक असं मार्गदर्शन केंद्र उभारलं जाईल असं ही ते म्हणाले मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर स्थापन करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली

फेसब्क व्हॉटसअॅप व्टिटर आणि इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमाच्या काळात पोस्ट कार्डादवारे संदेश द्रर्मिळ झाले आहे

या पोस्टकार्डचे म्ख्य निवडणूक निरिक्षक डॉ पार्थ सारथी मिश्रा यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले पोस्टकाई ही संकल्पना मतदार जागृतीचे प्रभावी माध्यम ठरेल अशी प्रतिक्रीया डॉ मिश्रा यांनी व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार जागृती पोस्टकार्ड प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी शांतनू गोयल यावेळी उपस्थित होते अलीकडच्या काळात पोस्टकार्ड येणे जवळपास बंदच झाले आहे मात्र पोस्टमनची वाट पाहण्याचा एक काळ ज्न्या पिढीला प्रकर्षाने आठवतो हाच धागा पकडून जिल्हाधिकारी यांनी मतदारांना पोस्टकार्डदवारे संदेश देवून मतदार जागृतीसोबतच पत्राच्या प्रतिक्षेच्या काळाची आठवण करुन देणार आहेत हे पोस्टकार्ड मतदान केंद्र अधिकाऱ्यामार्फत घरोघरी पोहचविले जाणार आहेत

मतदार असल्याचा अभिमान बाळगा मतदानासाठी सज्ज् व्हा हा संदेश देणारे पोस्टकार्ड नागरिकांना आकर्षित तर नक्कीच करतील सोबतच पोस्टकार्डच्या प्रतिक्षेच्या काळाची आठवण ताजी करुन देतील निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली व ब्रह्मप्री येथे निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली येथील काही मतदान केंद्रांची पाहणी केली कक्ष मतदान केंद्र निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम मतदार व मतदान जागृती कार्यक्रम वाहन व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन्सची उपलब्धता मतमोजणी केंद्र व प्रक्रिया यासंदर्भातील कामकाजाचा तसेच मतदानाची टक्केवारी याबाबतही त्यांनी आढावा घेतला आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेए निवडणूकीशी संदर्भित विविध कायदे व अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी तसेच निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देशही यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ सेल्वराज यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक कल्पना निळ आत्मा चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार श्री

सिंह म्हणाले स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे

याअंतर्गत विविध स्पर्धा पथनाट्ये रांगोळी स्पर्धा मोटारसायकल रॅली व इतर उपक्रमांचा समावेश आहे महिला व युवा मतदारांनी मतदानासाठी मोठया संख्येने पुढे येण्यासाठी त्यांना विशेषत्वाने आवाहन करण्यात येत आहे महाविद्यालयामार्फत कॅम्पस एम्बॅसिडर यासंकल्पने अंतर्गतही मतदार जागृती करण्यात येत आहे सेल्फी स्पर्धचेही आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत विविध पारितोषिके देण्यात येणार आहे आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका मार्फतही मतदार जाग़तीचे कार्यक्रम गावागावात घेण्यात येत आहेत

या गाडीला वर्धा धामणगाव बडनेरा अकोला मलकापूर भूसावळ मनमाड कोपरगाव दौंड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे

यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ क्णाल खेमनार हिमसागर एक्सप्रेसच्या स्वागतासाठी उपस्थित होते

या हेतूने निवडणूक आयोगाच्या प्ढाकाराने आणि भारतीय रेल्वेच्या सहकार्याने संपूर्ण देशभरात रेल्वे गाड्यांच्या माध्यामतून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मतदार जनजागृतीचे फलक लावून प्रवासी मतदारांपर्यंत प्रभावी संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू झाले आहे काल रात्री हिमसागर एक्सप्रेस बल्लारपूर येथे पोहोचली या गाडीच्या संपूर्ण कोचवर मतदार जनजागृतीचे संदेश लावण्यात आले आहेत